तिन्ही सेनादलं एक संघ म्हणून काम करतील असं रावत यांनी त्यानंतर सांगितलं संरक्षण दल प्रमुख म्हणून आपण साधनसामुग्रीचं अधिक चांगलं व्यवस्थापन आणि तिन्ही सेवादलांमधली एकात्मता वृद्वी यांना प्राधान्य देऊ त्यातून सशस्र दलं मजबूत केली जातील असं ते म्हणाले खरेदी प्रक्रियेच्या समानीकरणालाही प्राधान्य राहील सशस्र दलं राजकारणापासून दूर राहतील आणि ज्यावेळी जे सरकार सत्तेवर असेल त्यांच्या निर्देशांनुसार काम करेल या तिन्ही सेवादलांसाठी उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त आणि उत्तम उपयोग करुन घेण्यासाठी आपण प्रयत्न करुन घेणार असल्याचं रावत यांनी सांगितलं लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया आणि नौदलप्रमुख करमबिर सिंग तसंच तेर वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते भारतानं आपल्या चीनलगतच्या सीमेवर अधिक लक्षं देणं गरजेचं आहे असं नवे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटलं आहे काल जनरल बिपीन रावत यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर नरवणे यांनी आज नवी दिल्ली श्वि लष्करप्रमुख म्हणून पहिली मानवंदना स्वीकारली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते देशापुढच्या कोणत्याही धोक्याला तोंड द्यायला लष्कर समर्थ आहे असं ते म्हणाले चीनशी असलेल्या सीमावादाबाबत त्यांनी सांगितलं की सीमेवर शांतता कायम राखल्यामुळे तोङगा काढण्याचा मार्ग मोकळा होईल आपल्या नेतृत्वाखाली लष्कराची मोहिमसज्जता आणि आधुनिकीकरण यांना सर्वोच्च प्राधान्य असेल असं जनरल नरवणे म्हणाले संरक्षण दलप्रमुख म्हणून जनरल बिपीन रावत यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे देशाला पहिला संरक्षणदल प्रमुख मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे आपल्या सेनादलांचं आधुनिकीकरण करण्याची मोठी जबाबदारी संरक्षणदल प्रमुखांवर आहे आवश्यक लष्करी तज्ञतेसह लष्करी व्यवहारांच्या विभागाची तसंच चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती हा ऐतिहासिक क्षण आहे या व्यापक सुधारणांमुळे देशाला आधुनिक युद्धाच्या बदलत्या आव्हानांना सामोरं जायला मदत होईल असं ट्विट मोदी यांनी केलं आहे देशाच्या रक्षणासाठी बलिदान करणा या सर्व शहीदांना त्यांनी आदरांजली वाहिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दोन दिवसांच्या कर्नाटक भेटीसाठी जाणार आहेत दौऱ्याच्या पहिल्या दिवशी उद्या ते तुमकुरू कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होतील

देशभरातल्या सुमारे आठ कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सन्मान योजने अंतर्गत डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीसाठी ते या कार्यक्रमात निधीही वितरित करतील उद्या संध्याकाळी ते डी आर डी ओ या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला भेट देतील

विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण विकास अशी या परिषदेच्या या सत्राची मुख्य संकल्पना आहे या परिषदेत भारतीय विज्ञान परिषद संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पुरस्कारांचं वितरणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिम गगनयानसाठी भारतीय वायुदलातल्या चार जणांची निवड करण्यात आल्याचं झोचे अध्यक्ष डॉ

बंगळूर झिं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते या चारही व्यक्तींचं अंतराळ प्रशिक्षण जानेवारीच्या तिस या आठवड्यापासून रशियात सुरु होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच गगनयान मोहिमेची घोषणा केली होती

त्यापूर्वी यंदा मानवरहित अंतराळ मोहिम राबवून त्याद्वारे मानवी प्रतिमा अंतराळात पाठवून वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले

राज्यातील सर्वच बाजार पेठांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे त्यातच कांदा उत्पादक पुरेसा परिपक्व कांदा लिलावास आणत नसल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाव मोठ्या प्रमाणात घसरू लागले आहेत

मत्स्यपालन व्यवसायासाठी आयडीबीआय बँकेकडून वेगवेगळ्या नावांनी घेतलेल्या कर्जाच्या रकमांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी बँकेच्या काही अधिका यांविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे वनसंरक्षण आणि संवर्धनक्षेत्रात जम्मू काश्मीरनं लक्षणीय कामगिरी केली आहे गेल्या दोन वर्षात वनक्षेत्र परिसरात वाढ करणाऱ्या देशातल्या पहिल्या पाच राज्यांमधे जम्मू काश्मीरनं प्रथम क्रमांक पटकावला आहे उत्तराखंडमधे डेहराडून शिल्या भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अफवा पसरवत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे दिल्लीतले निवडणूक प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी केला आहे

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अनुषंगानं नियम बनवण्यासाठीआसाम सरकारनं केंद्र सरकारला काही सुचना केल्या आहेत असं मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितलं

नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार आसाम मध्ये अडीच कोटी किंवा दीड कोटी किंवा पन्नास लाख बांग्लादेशी हिंदू लोक स्थायिक होतील या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचा खुलासाही सोनोवाल यांनी यावेळी केला

जम्मू आणि काश्मीर जगातलं सर्वाधिक पसंतीचं पर्यटनस्थळ व्हावं यासाठी साहसी खेळ आणि पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न सुरु आहेत असं नायब राज्यपालांचे सल्लागार के

शर्मा यांनी सांगितलं

रेल्वे प्रवास भाड्यात जाहीर झालेली किरकोळ दरवाढ आजपासून देशभरात लागू होत आहे उपनगरीय गाड्यांच्या तिकिटदरात कोणताही बदल झालेला नाही मात्र सर्वसाधारण बिगर वातानुकूलीत आणि बिगर उपनगरीय सेवांच्या तिकिटदरात एक पैसा प्रती किलोमीटर वाढ करण्यात आली आहे

येत्या काही दिवसात या परिसरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील तसच मध्यम स्वरूपाचं धुकं कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे

शांतता आपुलकी आणि कणव जपणाऱ्या समाजाच्या निर्मितीसाठी स्वतःला झोकून देण्याकरता हे नववर्ष आणि दशकाची नवी पहाट एक उत्तम निमित्त आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे तर सर्वांनी दुसऱ्याचा विचार करण्याचा तसंच अधिकाधिक दयाळू आणि क्षमाशील बनण्याचा संकल्प या नववर्षाच्या निमित्तानं करावा असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे

आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांच्या चाचण्यांसाठी उत्तर कोरियावर आंतरराष्ट्रीय समुदायानं घातलेली बंदी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊन यांनी धुडकावून लावली आहे तसंच नव्या शस्त्रांची चाचणी करण्याची धमकीही दिली आहे